पदवीधर शिक्षक राज्यातल्या सुशिक्षित मतदारांनी महाविकास आघाडीलाच कौल दिला असून तीनही पदवीधर मतदारसंघात या आघाडीचेच उमेदवार निवड्रन आले आहेत पूणे शिक्षक मतदारसंघही आघाडीलाच मिळाला तर अमरावतीत अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे

सत्तारूढ महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपाचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे

ही जागा भाजपाकडे होती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापूर्वी पदवीधर मतदार संघातून विजयी झाले होते मात्र गेल्या वर्षी त्यांची विधानसभेवर निवड झाली

त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला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

या मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या वैध मतांच्या मोजणीनंतर विजयासाठी मताचा जो कोटा निश्वित करण्यात आला होता तो एकही उमेदवार पूर्ण करु शकला नाही

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी अशा दिग्गज भाजपा नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे यावेळी पहिल्यांदा या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला

भाजपचे नितीन धांडे हे अंतिम निकालाच्या काही तासापूर्वीच्या फेरीतच बाद झाले

ध्ळे निवडणुक विधान परिषदेच्या धुळे नंद्रबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय झाला

मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपच्या अमरिश भाईच्या पारड्यात पडली त्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्य असलेल्या फुटीर मतदारांवर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी पराभवाचं खापर फोडलं आहे

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ट्विटद्वारे ही माहिती दिली

अधिवेशनासाठी अनेक लोक विविध प्रश्नावर एकत्र येतील प्रश्न मार्गी लागावेत म्हणून लोक आंदोलन करतात यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे हे खरं असलं तरी दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही याचा विचार करुन अधिवेशनाचं कामकाज जास्त कालावधीत कसं चालेल याकरता नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरु असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं ते काल आपल्या पंढरपुर दौऱ्यादरम्यान वार्ताहरांशी बोलत होते

कोरोना लशीसंबंधी चर्चा करण्यासाठी द्रद्रष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते देशात सध्या आठ प्रकारच्या लशी चाचणीच्या विविध टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी भारतामध्ये तयार झालेल्या किफायतशीर आणि परिणामकारक लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले

आयएमए आयुर्वेदातील शल्य आणि शालक्य पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियांची परवानगी देणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिसूचनेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन नं देशव्यापी आंदोलनचा निर्णय घेतला आहे

पंकज बंदरकर यांनी काल पुण्यात दिली क्षयरोग क्षयरोगावरचे उपचार सहा महिन्यावरून चार महिन्यांपर्यंत आणण्यात पुण्यातल्या बी

चार महिन्यांच्या उपचारानंतर रुग्ण बरे होऊ शकतात त्यासंबंधीचा संशोधन निबंध जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठवला आहे त्यांनी तो मान्य केला तर त्यातून संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक तत्व तयार होतील ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ आरती किणीकर यांनी याविषयी माहिती दिली

पहिल्या तिमाहीतल्या घसरणीमुळे या वर्षाअखेर मात्र हा विकास दर उणे साडेसात टक्के राहाण्याची शक्यता असल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल द्वैमासिक पतधोरण आढाव्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं ग्रामीण क्षेत्र अधिक तेजीत राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी योग्य पावलं उचलण्यात येत असल्याचा निर्वाळाही दास यांनी दिला कालच्या आढाव्यानंतर प्रमुख व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही शेतकरी चर्चा नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होणार आहे शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही नरेंद्रसिंग तोमर यांनी गुरूवारी झालेल्या चर्चेत दिली होती

दिल्लीतलं शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूनं प्रेरीत असल्याचा आरोप राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काल नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केला

केंद्र सरकारने मंजूर केलेली तीनही कृषी कायदे शेतकरी हिताची आहेत या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमी भाव खरेदी केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारा बाहेरही त्यांचा कृषी माल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील असं खोत म्हणाले

यामुळे मुंबई नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर कमी करण्याबरोबरच वाहतूक कोंडीतूनही मोठा दिलासा मिळेल असं ते म्हणाले शिंदे यांनी काल या कामाची पाहणी केली

रायगडच्या पायथ्याशी असलेले गावकरी आणि रोप वे व्यवस्थापन यांच्यात जागेवरून वाद होता हे प्रकरण महाड न्यायालयातही गेलं होतं वादग्रस्त जागा वगळून रोप वे सुरू करण्याची परवानगी न्यायालयानं गेल्या आठवड्यात दिल्यानंतर रोप वेची दुरूस्ती चाचणी घेण्यात आली त्यानंतर काल सकाळी पहिली ट्रॉली रायगडाच्या दिशेनं रवाना झाली

या बस ताफ्याचं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं दिव्यांग प्रवाशांना चढण्या उतरण्यात समस्या येऊ नये यादृष्टीनं या बस गाड्यांमध्ये इलेक्ट्रीक लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे

मालिकेतला द्सरा सामना उद्या तर तिसरा सामना आठ डिसेंबरला होणार आहे हवामान राज्यात हवामान कोरडं असून रात्रीचा गारवा वाढू लागला आहे विदर्भात तुलनेत थंडी अधिक आहे